केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्ली खें ही माहिती दिली केंद्र सरकारी कर्मचा यांसाठी ही दिवाळीची भेट असल्याचं ते म्हणाले

यंदाच्या जुलैपासून ही वाढ लागू राहील पाकव्याप्त काश्मीरमधून विस्थापित झालेल्या आणि सुरूवातीच्या काळात देशात तिरत्र राहून नंतर जम्मू कश्मीरमधे स्थायिक झालेल्या कुटुंबांना अर्थसाहाय्य देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे

रेडिओ आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात भारत आणि परदेशी प्रसारकांमधल्या सामंजस्य करारालाही सरकारनं मंजुरी दिली आहे नवकल्पना आणि नवतंत्रज्ञानाचा अवलंब करायला यामुळे चालना मिळेल या निर्णयामुळे कार्यक्रमांच्या आदानप्रदानासोबत सहनिर्मितीही शक्य होईल याचा फायदा दूरदर्शन आणि आकाशवाणीला होईल राष्ट्रीय आरोग्य अभियानातील प्रगतीबाबतही मंत्रिमंडळाला अवगत करण्यात आलं राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा प्रारंभ झाल्यापासून माता मृत्यू दर आणि नवजात मृत्यूदरात घट झाली आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात गेल्या एप्रिल महिन्यात चीनमधे पहिली अनौपचारिक बैठक झाली होती आता चेन्नई क्वे होणा या दुसऱ्या बैठकीत उभय नेत्यांना द्विपक्षीय प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या विषयांवर पुढ चर्चा करता येईल तसंच भारत चीन घनिष्ठ विकास भागीदारी आणखी मजबुत करण्याबाबत विचारांची देवाणघेवाण करता येईल असं सरकारी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे उच्च स्तरीय संपर्क प्रस्थापित करणं धोरणात्मक प्रश्नांवर विचारांची देवाणघेवाण करणं आणि उभय पक्षीय संबंधात प्रगती करण्याच्या दृष्टीनं मार्ग प्रशस्त करणं हा या परिषदेचा उद्देश आहे दोन्ही देश येत्या डिसेंबरमधे संयुक्त दहशतवाद विरोधी सराव करण्याची शक्यता आहे

हा सार्वभौम निर्णायाचा मुद्दा आहे आणि त्याबाबत भारत चर्चा करणार नाही असं सरकारी सूत्रांनी सांगितलं तीन दिवसांच्या भारत भेटीवर थायलंडचे परराष्ट्रमंत्री डॉन प्रमुदविनई यांचं आज रात्री नवी दिल्लीत आगमन होत आहे ते उद्या परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची भेट घेणार असून भारत आणि थायलंडमधल्या आठव्या संयुक्त आयुक्त स्तरीय बैठकीतही सहभागी होतील या बैठकीनंतर दोन्ही देशांमध्ये वेगवेगळ्या करारांवर स्वाक्षऱ्या होतील महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी पंधरा दिवसांपेक्षा कमी काळ उरला असल्यानं मतदारापर्यंत पोहण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रचाराची गती वाढवली आहे जाहीर सभा रोड शो पदयात्रा आणि सामाजमाध्यमांवरुन प्रचार करण्याबरोबरच विविध राजकीय पक्षांचे नेते दारोदार प्रचार करत आहेत विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरु झाला आहे पण समोर कोणी दिसत नसल्यामुळे मजाच येत नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यावेळी प्रचारात दिसत नाहीत यावरुन काँग्रेस आघाडीनं पराभव पत्करायचा ठरवलं आहे असं दिसतं असं ते म्हणाले धुळे जिल्ह्यात नेर या गावी आज त्यांची पहिली प्रचार सभा झाली नंतर मुख्यमंत्र्यांनी शिरपूर आणि नंदुरबार जिल्ह्यात शहादा धिं प्रचारसभा घेतल्या शिरपूर धिं माजी मंत्री अमरिश पटेल यांनी तर शहादा धिं राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी भाजपात प्रवेश केला भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी आज हरियाणात कैठाल श्वें प्रचारसभेला संबोधित केलं

हरियाणा सरकारनं नोकर भर्तीत पारदर्शकता आणली असून भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन केलंय असं ते म्हणाले बेटी बचाव बेटी पढाव कार्यक्रमाला यश मिळाल्याबद्दल त्यांनी हरियाणा सरकार आणि राज्यातल्या जनेचं अभिनंदन केलं हरियाणात विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग हरियाणाला भेट देत आहे आजपासून सुरु होत असलेल्या दोन दिवसांच्या दौ यात मुख्य निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा विविध बैठका घेणार आहेत राज्यांचे मुख्य निवडणूक आयुक्त पोलीस आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत या बैठका होतील

या अर्जांची छाननी उद्या होणार असून अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारपर्यंतची मुदत आहे

जम्मू कश्मीरमधे नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी हे दोन्ही पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थिना अधिकार देण्याबाबत उत्सुक नव्हते अशी टीका भाजपा प्रवक्ते ब्रिगेडियर अनिल गुप्ता यांनी केली आहे दरम्यान जम्मू कश्मीर प्रदेश काँप्रेस समितीनं या निवडणुकीवर बहिष्कार टाकायचा निर्णय घेतला आहे लिथीयम आयन बॅटरीज मध्ये केलेल्या संशोधनाबद्दल दोन अमेरिकी आणि एका जपानी अशा तीन शास्त्रज्ञांना यंदाचा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे अमेरिकेतल्या टेक्सास विद्यापीठाचे जॉन गुडेनफ न्यूयॉर्क विद्यापीठावे एम स्टॅनले व्हिटिंघम आणि जपानमधल्या मेयो विद्यापीठाचे तसंच असाही कसेई कॉर्पोरेशनचे अकिरा योशीनो यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे लिथीयम आयन बॅटरीजची विद्युतभार साठवणुकीची क्षमता वाढवण्याचं काम या तिघांच्या संशोधनानं केलं असून त्याचा लाभ वाहनं मोबाईल फोन आणि तिर तिक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये होणार आहे लिथीयम आयन बॅटरीजनी आपल्या आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन घडवलं असून या तीन शास्त्रज्ञांनी बिनतारी आणि जीवाष्म श्विन मुक्त समाजाचा पाया रचला आहे असं नोबेल समितीनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे

विज्ञान गणित आणि कलाविष्कार या शाखांमधून साठ हुशार आणि प्रतिभावान विद्यार्थी या कार्यक्रमासाठी निवडण्यात आले आहेत या कार्यक्रमातून प्रशिक्षण मिळवल्यानंतर हे विद्यार्थी देशाला पाच लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था मिळवून देण्यात योगदान देऊ शकतील तसंच हवामान बदलावर उपाय शोधू शकतील अशी अपेक्षा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना व्यक्त केली जागतिक टपाल दिवस आज साजरा होत आहे

जागतिक टपालाचं संपूर्ण जगभर सुनियोजित वितरण करण्याच्या उद्देशानं ही संघटना स्थापन करण्यात आली होती सर्वसामान्यांचं दैनंदिन जीवन आणि उद्योग विश्वात तसंच जागतिक सामाजिक आणि आर्थिक विकासात असलेल्या टपाल व्यवस्थेच्या भूमिकेबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक टपाल दिवस साजरा केला जातो अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात अमली पदार्थ निर्मिती केंद्रांवर अमेरिकेनं या वर्षी मे महिन्यात केलेल्या बॉम्ब हल्ल्यांमध्ये किमान तीस नागरिक ठार झाले अशी माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिली आहे हा हल्ला झाल्यानंतर नेमकी किती हानी झाली याचा आढावा घेण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या अफगाणिस्तानातल्या मदतकार्य मोहिमेनं चार महिने सर्वेक्षण केल्यानंतर आज ही माहिती जाहीर केली छत्तीसगडमधे बस्तर विभागाच्या सुकमा जिल्ह्यात चार माओवादी पोलिसांना शरण आले त्यात दोन महिलांचा समावेश आहे त्यापैकी एकीवर पाच लाख रुपयांचं बक्षिस लावण्यात आलं होतं

मराठी प्रायोगिक रंगभूमीचे आधारवड आणि अविष्कार नाट्यसंथेचे सर्वेसर्वा अरुण काकडे यांचं आज मुंबईत निधन झालं

गेले काही दिवस ते आजारी होते

त्यांच्या निधनाबाद्दल नाट्यवर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे आज रात्री नऊ नंतर त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत